मुंबईतल्या पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी दहिसर बोरिवली कांदिवली आणि मालाडपर्यंतच्या भागात महानगरपालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे

त्यानंतर आवश्यक ते औषधोपचार केले जातील किंवा गरज भासली तर कोरोना उपचार केंद्रामध्ये नेलं जाईल अशी माहितीमहानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आता या भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे

या शीघ्र कृती कार्यक्रमाचा शुभारंभ आज महापालिका आयुक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते अंघेरी इथल्या शहाजी राजे क्रीडा संकुलात करण्यात आला

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी आज ही माहिती दिली

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो त्यावेळी स्थगित केला होता आपल्या या भेटीदरम्यान आपण रशिया आणि भारतातली संरक्षण आणि सामारिक भागिदारी अधिक मजवूत करण्यासाठी काय करता येईल याविषयीदेखील चर्चा करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे खत शिल्लक असूनही विकायला नकार देणाऱ्या दुकानदारावर राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कारवाई केली आहे औरंगाबाद इथं युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत भुसे काल स्वतः शेतकरी बनून औरंगाबादच्या एका दुकानात खतं बियाणं मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी गेले

कोरोना उपचारांसाठी महागडे दर आकारले जात असल्याच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रशासनानं विविध खासगी रुग्णालयांमध्ये सनदी अधिकारी आणि लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती

तक्रारी मिळाल्यापासून एक आठवङ्याच्या आत त्यांचं निराकरण करण्यात आलं आहे

कोरोना संसर्गामुळे उझवलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची नियमित वार्षिक दर्जात्मक तपासणी अपूर्ण राहिली आहे

कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात बंदीचं सावट असताना नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या मजूर वर्गाला मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे दिलासा मिळाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयानं दिली आहे

आय सी एस ई म्हणजेच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे लॉकडाऊनमुळे शिल्लक राहिले पेपर मंडळाला आता घेऊ देण्याबाबत आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तरच परीक्षा घ्यायला हरकत नाही अशी संदिग्ध भूमिका राज्य सरकारनं घेता कामा नये असही न्यायालयानं सुनावलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरीत करावीत्यांना पीक कर्ज वाटप करावं शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं बियाणं उगवलं नाही तर बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यां विरूध्द कायदेशीर कारवाई करावी या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षानं आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन केलं

कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायला बंदी असतानाही खिंडवाडीतल्या हॉटेल सातारा पॅलेसमध्ये एका डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचा आरोप या सर्वांवर आहे

श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर सयाजी शिंदे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यंदा आषाढी वारीला जाता आलं नाही याचं दूख विसरायचं असेल तर जो वृक्ष आपल्याला जगण्याची उर्जा देतो त्याची आपल्या दारात शेतात गावात लागवड करा वड पिंपळ लिंब जांभूळ या देशी झाडांची लागवड करा असं ते म्हणाले ब्लडाणा जिल्ह्यात ब्लडाणा मोताळा संग्रामपूर या भागात दहा दिवसांपासून पाऊस पडला नसल्यानं शेतक यांची चिंता वाढली आहे पाऊस पडेल या अपेक्षेनं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन कपाशी तूर ज्वारी यासह अनेक पिकांची पेरणी पूर्ण केली असून या पिकाला अंकुरही फुटले आहेत मात्र पाऊस नसल्यानं आता हे अंकुर करपायला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे प्रसिद्ध ढोलकी आणि तबला वादक सुरेश मोरे यांचं काल रात्री दीर्घ आजारानं निधन झालं

ठाण्यात राहणारे मोरे यांची ख्यातनाम संगीतकार कमलेश जाधव यांच्या सोबत असलेली जोडी कमलेश सुरेश या नावानं प्रसिद्ध होती जागतिक कीर्तीचे उर्दू कव्वाल अजीज नाजा यांची कव्वाली आणि सुरेश मोरे यांची ढोलकी आणि तबला साथ अतूट होती